पंतप्रधानांनी सर्व म्ख्यमंत्र्यांशी साधला संवाद

लाख रुपये मदत देण्याची पंतप्रधानांकडून घोषणा

आज बैठक

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार पर्यावरणस्नेही नावीन्यपूर्ण रंगाचे उद्धघाटन

याशिवाय आणखी चार लसी देशात तयार होण्याच्या मार्गावर असल्याचेही त्यांनी सांगितले लसीकरण अभियानाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि कोरोंना योध्याना ही लस दिली जाणार आहे

दरम्यान लासईचे अचूक परिणाम मिळावे यासाठी देशातील संशोधकांनी परिश्रम घेतले आहेतच मात्र लसीकरणामुळे द्वष्परिणाम झालेच तर अशा कोणत्याही स्थितीला तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले दरम्यान लसीकरण अभियान विषयाशी संबंधित कोणत्याही अफवा पसरू नये यासाठी सर्व राज्य सरकारांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले शिवाय देशाच्या विविध भगत पसरत असलेल्या बर्ड फ्लू या आजाराला रोखण्यासाठी सरकारने मार्गदर्शक आराखडा तयार केलं असून त्याचे तातडीने पालन करावे अशी सूचनाही त्यांनी केली तर ज्या राज्यांमध्ये अदयाप बर्ड फ्लू सापडलेला नाही त्या राज्यांनी आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले

प्रारंभ सध्या होत असलेल्या विविध आभासी कार्यक्रमांमुळे तरुणांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंचावर सहभागी होण्याची संधी मिळत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

या शिखर परिषदेत शैक्षणिक बँकींग ग्ंतवणूक उद्योग वित्त या क्षेत्रातलं तज्ञ तसंच तरुण स्टार्ट अप प्रम्ख सहभागी होणार आहेत स्टार्ट अप इंडिया या उपक्रमाला पाच वर्षे पूर्ण होत आहेत मावळा कोरोनाच्या लढाईत मुंबई महानगरपालिकेने केलेल्या कामांची जगानं दखल घ्यावी असं काम केलं आहे आता मंबईकरांच्या विकासाच्या लढाईतही आपण असे पृढेच राह् त्यासाठी या लढाईत अशा अनेक मावळ्यांची कामगिरी महत्वाची ठरेल असं मत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे कोस्टल रोड बोगदा खोदणाऱ्या मावळा मशिनच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते मुंबईच्या विकासासाठी जगात उपलब्ध असलेलं सर्वोत्म तंत्रज्ञान वापरण्याची आपली परंपरा अशीच सुरू राहिल असंही ते म्हणाले बोगदा खणणारं मावळा हे मशीन या प्रकल्पातलं महत्वाचं साधन आहे हे भारतातलं आतापर्यंतचं सर्वात मोठ्या व्यासाचे मशीन आहे उपनगरातल्या जनतेला थेट शहरात यायचे झाल्यास हा सम्द्री मार्ग उपय्क्त ठरणार आहे हा भ्यारी मार्ग थेट मलबार हिल खालून गिरगाव चौपाटीवर निघणार आहे हे काम नियोजित वेळेच्या आधीच पूर्ण होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला

दरम्यान भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय जळीत प्रकरणी रूग्णालयाचे शल्य चिकित्सकडॉक्टर आणि नर्स यांनावर तात्काळ निलंबन करून या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी खासदार सुनिल मेंढे यांनी केली होती मात्र मागणी पूर्ण न झाल्यामुळे भाजपानं आज भंडारा जिल्हा बंदची हाक दिली सकाळपासून भाजप कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढून जिल्ह्यातल्या नागरिकांना बंदचं आवाहन केलं भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी हा बंद यशस्वी झाल्याचं ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं

राज्यसरकारनं सर्व जिल्ह्यांना सर्तकतेचे आदेश दिले असून अधिकारी एकदंर परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातल्या केंद्रेवाडी येथील कुक्कुट पालन केंद्रातील काही कोंबड्या काल अचानकपणे मेल्याची माहिती मिळताच लातूर जिल्याचे पालकमंत्री अमित देशम्ख यांनी जिल्हा प्रशासनाला यासंदर्भाने चौकशी करून आवश्यक ती काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत

कोंबड्याचे नम्ने प्रयोगशाळेत पाठवले असून तो अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कोंबड्याच्या मृत्यूचे कारण कळणार आहे तोपर्यंत नागरिकांनीही मांसाहराबाबत काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे

वैदयकीय राज्यातल्या सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयातल्या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे राज्यशासन द्र्लक्ष करत राहिल्यानं केल्यानं आज काम बंद आंदोलन प्कारलं वैदयकीय शिक्षण आणि संशोधन मंत्रालयाच्या अधिन असलेल्या शासकीय वैदयकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी पदाची भरती प्रक्रिया कधीच झाली नाही त्या पदांवर तात्प्रत्या निय्क्तीने कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी आहेत या वैदयकीय अधिकाऱ्यांना नियमित करू असं आश्वासन मिळाले होते वैदयकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या सेवे मध्ये नियमित करून त्यांना सातवा वेतन आयोग लावावा अशी मागणी वैदयकीय महाविदयालय वैदयकीय अधिकारी संघटनेनं केली आहे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मागचा आठवडा काळ्या फिती लावून काम केलं पण सरकारनं त्याचीही दखल न घेतल्यान आज एक दिवस काम बंद आंदोलन सुरू केलं रक्तदान वर्धा जिल्ह्यात कोरोनाकाळात रक्ताची मागणी वाढल्याने त्टवडा निर्माण झाला होता या काळात रक्तदान शिबिरांवरही बंधने आल्याने रक्तसंकलनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून रक्तदात्यांना आवाहन केले जात होते

या आपत्तीकाळात क्णालाही रक्ताविना जीव गमवावा लागला नाही इतकी काळजी घेण्यात आली महसूल जगावर आलेल्या कोरोना संकटाचा फटका राज्यालाही बसला असून उदयोगधंदे ठप्प झाल्यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती खराब झालेली आहे अशा परिस्थितीत महसूल विभागाने राज्याच्या तिजोरीत महसूल जमा होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे

पर्यावरण स्नेही आणि विषारी नसलेला खादी प्राकृतिक पेंट बुरशी रोधक आणि जीवाणू रोधक गुणधर्म असलेले नाविन्यपूर्ण उत्पादन आहे गायीचे शेण या मुख्य घटकावर आधारित हा रंग कमी खर्चातला आणि गंध हीन असून भारतीय मानक ब्युरोने प्रमाणित केला आहे हा खादी नैसर्गिक पेंट डीस्टेपर आणि प्लास्टिक इमल्शन अशा दोन स्वरुपात उपलब्ध होईल शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाला अनुसरत या रंगाचे उत्पादन करण्यात येत आहे

शिसे पार क्रोमियम अर्सेनिक आणि इतर जड धातूपासून हा रंगमुक्त आहे स्थानिक उत्पादनाला यामुळे चालना मिळणार असून तंत्रज्ञान हस्तांतरणा दवारे शाश्वत स्थानिक रोजगार निर्माण होणार आहे पर्यावरण स्नेही उत्पादनासाठी कच्चा माल म्हणून गायीच्या शेणाचा वापर वाढून शेतकरी आणि गौशाला यांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्त्रोत मिळणार आहे